पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली

बदलत्या काळानुसार पोलिसांपुढे मोठी आव्हानं आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे रहावं लागेल म्हणूनच सर्वोत्तम प्रशिक्षण तसंच अत्याधुनिक सुविधांचं पाठबळ पोलीस दलाला दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्रे मिल अलं नियोजित स्मारक दोन वर्षांत पूर्ण उभारलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे आज क्रू मिल परिसराची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

राज्य मंत्रिमंडळाचं खातद्विप आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आह मिहाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या शिवसत्ता राष्ट्रवादी काँग्रस्तीआणि काँग्रस्तिया नस्तींनी काल खातक्षिपाला अंतिम रुप दख्यासाठी बैठक घस्तिी मात्र खातक्षिपासंदर्भात निशित निर्णय जाहीर झालद्वी नाही आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री यासंदर्भात घोषणा करतील असं काल या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बातमीदारांना सांगितलं दरम्यान आज मुंबईत काँग्रस्तिया नर्यांची बैठक झाल्याचं समजतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूरमधल्या नध्जिल फायर सर्विस कॉलक्किया नव्या संकूलाचं लोकार्पण करणार आहक्त यावळी तक् अग्निशमन दलाच्या जवानांना राष्ट्रपती पदकं प्रदान करतील राष्ट्रीय आपत्कालीन कृती दलाच्या अकादमीची कोनशिलाही तबिसवणार आहेतकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यावेळी उपस्थित राहणार आहेत नाशिक जिल्हा परिषदख्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँप्रेसचे सयाजी गायकवाड यांचीही बिनविरोध निवड झाली असून महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे

हद्विघहीीएक वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर असतील आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जात असलख्खा एम

एस सी आय

प्रशिक्षणातही घोटाळा झाल्याचं आढळलं होतं

श्रीकांत यांच्या हस्तझिलं

त्रिपाठी यांचं दिल्लीत दीर्घ आजारानं आज निधन झालं

उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आह हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा नांदापूर परिसरातही आज सकाळपासून पावसान डिजरी लावली तर नांदेड जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहा जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या वाई हिमायतनगर या परिसरात गारांसह पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या विदर्भातही वाशिम अमरावती जिल्ह्यात पहाटप्रिसून गारपीट आणि काही ठिकाणी विजघ्या कडकडाटासह पावसानं हजरीलावली